तयारी सुरू

विक्रमी विज उत्पादन

जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचं आवाहन आणि आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची प्ण्यतिथी

विरोधी दिवस म्हणून सर्वत्र पाळला जात आहे नागपूर तसंच रामटेक लोकसभा मतदारसंघातली मतमोजणीची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे कळमना मार्केट इथं प्रशासनानं मतमोजणी साठी दोन शेड तयार केले आहेत आज रामटेकचे निवडणूक प्रभारी श्रीकांत फडके आणि नागपूरचे निवडणूक म्ख्य अधिकारी अश्विन मूदगल यांनी मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला नागपूरसाठी शारदा देवी आणि रवींद्र नाईक हे मतमोजणी प्रकियेचे निरीक्षक म्हणून काम करणार आहेत रामटेक साठी तीन निरीक्षक निय्क्त करण्यात आले असून प्रसन्न क्मार जेना श्क्ला आणि जित् सिंग यांची निय्क्ती करण्यात आली आहे

एका विधानसभा मतदारसंघासाठी एक भाग ठरवून देण्यात आला आहे पत्रकारांना मीडिया सेंटर मध्ये मोबाईल इंटरनेट स्विधा उपलब्ध करुन देण्यात येणार

आय डी सी भागातील एफ सी आय च्या गोडाऊन परिसरात मत मोजणी होणार आहेत भंडारा गोंदिया या लोकसभा मतदार संघातील मतमोजणी भंडाऱ्याच्या लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय इथं होणार आहे तर अमरावती मतदारसंघातील मतमोजणी बडनेरा रोडवरील नेमाणी गोडाऊन इथं होणार आहे अकोला मतदारसंघातील मतमोजणी अकोल्याच्या शासकीय गोदामात होणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे या दृच्छिकपणं निवडलेल्या मतदान केंद्रावरील व्ही व्ही

व्ही पॅट पडताळणीमध्ये कुठेही अडचण आली तर त्या विधानसभा विभागातील सर्व मतदान केंद्रातील सर्व व्ही व्ही

या नेत्यांमध्ये कांग्रेस टी डी पी डावे पक्ष बसप राष्ट्रवादी कांग्रेस टी एम सी राजद आणि आम आदमी पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता

या बैठकीत निकालानंतरच्या रणनितीवर चर्चा केली जाणार आहे या भोजन बैठकीपूर्वी भाजपाच्या मुख्यालयात वरिष्ठ भाजपा नेत्यांच्या बैठकीचंही आयोजन करण्यात आलं आहे सर्व माध्यमांनी दिलेल्या मताधिक्याच्या अंदाजावरही या बैठकीत चर्चा होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या येत्या तेवीस तारखेला होणार असलेल्या मतमोजणी दरम्यान ई व्ही एम मतदानयंत्रांवरच्या शंभर टक्के मतांची व्ही व्ही पॅट पोचपावतींशी पडताळणी करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली चेन्नई इथल्या टेक्नाक्रेट या संस्थेनं ही याचिका दाखल केली होती या म्द्यावर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आधीच निर्देश दिलेले असल्यानं यावर प्न्हा सूनावणी घेण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

केंद्र सरकारनं दिल्ली सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातला एक संशयीत गौतम खेतान याच्या विरोधात या कायदयातली कलमं लावणं आयकर खात्याला शक्य होणार आहे

महानिर्मितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे

ग्रामीण तसंच शहरी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी प्रविताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याची खबरदारी घेताना पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन नागप्रचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे नागपूर शहराला नवेगाव खैरी प्रकल्पातून पाणीप्रवठा करण्यात येत असून तोतलाडोह या प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्यातून पाणीप्रवठा करण्याला स्रुवात झाली आहे

पिण्याचे पाणी वापरताना महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय होणार नाही तसंच अवैधपणे मुख्य जलवाहिनीवरुन पाणी उचलणाऱ्या विरुद्ध तसंच टिल्लूपंप वापरणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम राबवावी असेही यावेळी बैठकीत सांगितले

ग्रामीण भागात पाणीटंचाई आराखड्यान्सार मंजूर करण्यात आलेल्या नवीन विंधन विहिरी नळयोजनांची विशेष द्रुस्ती विहीर खोल करणे तसेच गाळ काढणे आणि विंधन विहिरींच्या द्रुस्तीला प्राधान्य देण्याच्या सूचना मुदगल यांनी यावेळी दिल्या जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाईचे संकट भिषण आहे या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे ब्लडाणा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा आहे उपलब्ध असलेला पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या आराखड्यातील मंजूर कामे तातडीने पूर्ण करावी अशा सूचना पाणीप्रवठा विभागाचे अप्पर मुख सचिव तथा ब्लडाणा जिल्ह्याचे पालक सचिव श्यामक्मार गोयल यांनी आज दिल्या

संपूआच्या अध्यक्षा सोनिया गांधी कांग्रेस अध्यक्ष राहूल गांधी पूर्व राष्ट्रपति प्रणव मुखर्जी तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीव गांधी यांच्या वीरभूमी या समाधि स्थळावर पुष्पांजली अर्पित केली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधी यांना श्रद्वांजली अर्पित केली हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळल्या जातो देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून आज नागप्र सुधार प्रन्यास इथं दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस पाळण्यात आला अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार यांच्याहस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करण्यात आले आम्ही भारताचे नागरिक आपल्या देशाच्या अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्टा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि हिंसाचाराचा सामना करू अशी शपथ देण्यात आली

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालरंगभूमीच्या नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी मध्रा सारंग गडकरी यांची निवड करण्यात आली आहे

आसाममधील गुवाहाटी इथं सुरू असलेल्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मृष्टीयुद्ध सामन्यांमध्ये भारतीय मृष्टीयोद्वा एम

मेरीकोम आज आपल्या सामन्यांना सुरूवात करणार आहे

उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता नागप्रच्या हवामान विभागानं वर्तवली आहे